कमी पावसामुळे अनेक भागात पुढच्या वर्षातही द्रष्काळी स्थिती राहण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे राज्य सरकारनं शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागू करण्यापूर्वीच यावर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती त्यामुळे यावर्षी हे आरक्षण लागू न करता ते पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करावं हा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला त्यामुळे मराठा आरक्षणानुसार प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता न्यायालयातील याचिकांमुळे प्रवेश प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रढील सात दिवस म्हणजे येत्या सोमवारपर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचं आयुक्तांनी या पत्रकात म्हटलं आहे

मुख्यमंत्र्यांनी काल ऑडिओ ब्रीजच्या प्रणालीद्वारे हिंगोली जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला सरपंचांनी केलेल्या टँकर विंधन विहिरी नळपाणी प्रवठा योजनांची दुरुस्ती चारा छावण्या आदींबाबतच्या मागण्या आणि तक्रारींची तसंच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हाट्सअॅप क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनानं नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा असं सांगत लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेनं कशा राबवता येतील याबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सरपंचांनी दुष्काळ निवारणा संदर्भात मांडलेल्या समस्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाचं प्राधान्यानं पालन करावं आणि तक्रारींचं तात्काळ निवारण करावं अशा सूचना औरंगाबाद जिल्ह्याचे पालक सचिव एस

श्रीनिवास यांनी केल्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात दष्काळी परिस्थितीचा आढावा श्रीनिवास यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान प्रकल्पातील पाणीसाठा पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा टँकर विहिरींचे अधिग्रहण पाणीपुरवठा चारा छावणी आदींबाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती श्रीनिवास यांना यावेळी दिली त्यानंतर श्रीनिवास यांनी विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आणि दृष्काळात करावयाच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या

यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी पथक प्रमुख यांची उपस्थिती होती सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया अचूक आणि सुरळीत होण्यासाठी मतमोजणी विषयक सोपविलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या औरंगाबाद इथं देखील निवडणूक विभागाच्यावतीनं मतमोजणीच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण शिबीर काल पार पडलं या शिबीरात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मार्गदर्शन केलं

त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या पार पडतील असं चौधरी यांनी सांगितलं

भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते

चित्रपट निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता पुत्र रितेश या दोघांना देशमुख यांनी दहशतवादी हल्ल्यानंतरच्या पाहणी दौऱ्यावर सोबत नेलं होतं यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं

औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते

जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी याविरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे असं सांगून पाणी यात्रा याबाबतच्या आंदोलनाची दिशा ठरवत असल्याचंही ते म्हणाले औरंगाबाद शहरात चिकलठाणा भागात आठ गरेजला लागलेल्या भीषण आगीत जवळपास दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे महसूल विभागानं या घटनेचा पंचनामा केला

गॅरेजमध्ये द्रूस्तीसाठी आलेल्या सर्व मोटारी आणि इतर सामान यामध्ये जळून खाक झालं या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही या आगीचे कारण समजू शकलं नाही

यानिमित्त औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवरांनी संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली

त्यानंतर मंदिर संस्थानच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आणि उपजिल्हाधिकारी बाफना यांची चौकशी समिती नेमली आहे

संचिन भगवान शेळके अमोल माधवराव बागल समाधान चौंडकर अशी मृतांची नाव आहेत हे सर्वजण कोळेगाव इथले रहिवासी आहेत चालकाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ईश्वर वाणी आणि संजय दुधे अशी मृतांची नावे आहेत

गोरख जाधव असं या नगरसेवकाचं नाव असून कंत्राटदाराला मिळालेल्या साडे नऊ लाख रुपयांच्या कंत्राटातून त्यानं दहा टक्के लाच मागितल्याचं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे